महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत हाफकिन संस्थेला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंती केली त्यावर पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरात अशा संस्थांना पाठबळ देण्याचं जाहीर केलं

कोविडविरोधातल्या लढाईत आजवर मिळालेलं यश थोड्याशा बेजबाबदारपणामुळे हातातून निसटून जायला नको असं पंतप्रधान म्हणाले म्ख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिमी भागातल्या राज्यांत कोविड संसर्गात अचानक झालेली मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असल्याचं सांगत विषाणूचा हा काही वेगळा प्रकार आहे का याविषयी तज्ज्ञ संशोधकांकडून मार्गदर्शन व्हावं अशी विनंती पंतप्रधानांना केली कोविड संसर्ग रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पावलं उचलण्यात येतील अशी ग्वाही देत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली

महाराष्टात दररोज तीन लाखांपर्यंत लसीकरण व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येईल असंही ठाकरे यांनी सांगितलं दरम्यान हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद इथल्या भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत कोविड लसीचं उत्पादन करण्यात येणार आहे

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली

ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते

शिवसेनेनं राज्यासाठी आणखी लसीची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी ड्विट करून ही बाब नमूद केली

ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते वाझे याला पुन्हा पोलिस सेवेत घेण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला द्रध्वनी केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं

आणि त्यांनी त्यावेळेस मला सचिन वाझेला घेतलं पाहिजे असं सांगितलं होतं परंत्र मी त्यावेळेस जे अँडव्होकेट जनरल आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांना घेता येणार नाही असा निर्णय मी त्यावेळेस दिला होता मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांना नोकरीत घेण्यात आलं आणि सी आय य्र क्राईम इंटेलिजन्स यूनिट जिथे पी आय प्रमुख असतो त्या पी आय ला हटवून ए पी आय दर्जाच्या सचिन वाझेंना या सी आय यू चं प्रमुख करण्यात आलं होतं मनसुख हिरेन यांची जी काही हत्या झाली त्यासंदर्भात ए टी एस नी कूठली कारवाई केलेली दिसत नाही त्यामुळे आमची मागणी आहे की ते प्रकरणही आता एन आय ए नं आपल्याकडे घेतलं पाहिजे

उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नवीन कृषी शिक्षण धोरण आखण्यासाठी तसंच सामाईक प्रवेश परीक्षा सीईटीसोबतच बारावीच्या परीक्षेचं ग्णप्रमाण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना पवार यांनी केली

त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळेस खासदार होते

त्यांच्या निधनानं अहमदनगरच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

देशविदेशात सतार वादनाचे अनेक कार्यक्रम केलेले नासीर खान यांना सुरमणी तसंच विदर्भ गौरव प्रस्कारानं गौरवण्यात आलं होतं

गजरा हा त्यांचा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाला स्म्रतिचित्रे साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता

महावितरणकडून ही माहिती देण्यात आली

मनपा प्रशासक आस्तिक्कमार पांडेय यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला त्यावेळी ही माहिती दिली

आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनी खाजगी दवाखान्यातून लस घ्यावी जेणेकरुन सर्वसामान्य आणि गरिबांना मोफत लसीकरणाचा लाभ मिळेल असं ते म्हणाले नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घ्यावं आणि कोविड संसगे रोखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन पांडेय यांनी केलं दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात चार एप्रिलपर्यंत सुधारित जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत

या काळात वैद्यकीय सेवा प्रसारमाध्यमं सेवा द्ध व्रिक्री तसंच प्रखठा पेट्रोल पंप गॅस एजन्सी तसंच सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा बांधकामं उद्योग कारखाने बँक आणि टपाल कार्यालयं नियमान्सार सुरू ठेवता येणार आहे

सर्व व्यायाम शाळा तसंच उद्यानांसाठीही हे आदेश लागू आहेत उपाहारग्रहांना स्वयंपाकघरं सुरू ठेवून घरपोच सेवा देता येणार आहे संबंधितांनी कोविड प्रतिबंधासाठी मास्क सॅनिटायझर आणि स्रक्षित अंतर राखण्याविषयी जनजागृती करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं

भागातल्या नागरिकांनी सूचनांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

सर्वांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं नांदेड जिल्ह्याच्या लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी काल नांदेड इथं गुरू गोविंदसिंगजी स्मारक शासकीय रुग्णालयात कोविड लस घेतली

भारतातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण झाल्यानंतर बाहेरच्या देशांना लस प्रवावी असं ते म्हणाले औरंगाबाद इथं वक्फ मंडळाच्या जागेचा घोटाळा करणाऱ्यांची केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय चौकशी करावी अशी मागणीही जलील यांनी केली

काचीग्डा मनमाड या रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण तसंच विद्युतीकरणाच्या आवश्यकतेकडे लक्ष वेधत जालन्याहून सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत आणण्याची मागणी केली

सूजय विखे पाटील यांची लोकसभेत केली

पाणीप्रवठा आणि स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते

माझा गाव सुंदर गाव उपक्रमांतर्गत सार्वजनिक आणि वैयक्तिक शोष खड्डयांची या पथकानं पाहणी केली तसंच आवश्यक सूचना दिल्या

एका गुन्ह्यात दाखल प्राथमिक माहिती अहवाल रद्द करण्यासंदर्भात न्यायालयीन अहवालात सहकार्य करण्यासाठी त्यानं दोन लाख रुपये लाच मागितली होती